काही ठळक बातम्या

ते आज सामाजिक संपर्क माध्यमातून जनतेशी बोलत होते हातावर पोट असलेल्या किमान कर्मचाऱ्यांचं वेतन उद्योजक तसंच व्यावसायिकांनी थांबव् नये असं म्ख्यमंत्र्यांनी सूचित केलं शेतीची कामं तसंच जीवनावश्यक वस्तू विक्रीची द्कानं बंद राहणार नाहीत मात्र नागरिकांनी आवश्यक साहित्याची खरेदी करण्यासाठी एकट्याने जावे गर्दी करू नये या आवाहनाचा म्ख्यमंत्र्यांनी प्नरुच्चार केला ग्ढीपाडव्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी सर्वांना श्भेच्छा दिल्या कोरोनाच्या संकटावर मात करून विजयाचा संकल्प करूया असं आवाहनही म्ख्यमंत्र्यांनी केलं आहे

या निर्णयाचं उल्लंघन करणाऱ्याला आपती व्यवस्थापन कायद्यान्वये दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा करण्यात येईल

या वस्तूंचा ई कॉमर्स दवारे प्रवठा सुरू राहील शेअर बाजार बँका विमा कार्यालयं आणि एटीएम चालू राहतील

अशा क्लिप सोशल मीडियावर फॉरवर्ड करून समाजात भीती पसरविणाऱ्या प्रवृत्तीचा प्रशासन बंदोबस्त करेलच पण जनतेनेही अशा पोस्ट आणि क्लिप फॉरवर्ड करताना संयम बाळगावा क्ठलीही खातरजमा न करता आणि त्याची सत्यता न तपासता असे संदेह फॉरवर्ड करणाऱ्याची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला

सी नागप्रसह नजीकच्या कटोल रामटेक इथं आज वादळी वाऱ्यांसह हलक्या पावसाच्या सरींनी वर्षाव केला अश्याच प्रकारे भंडारागोंदियातही ढगाळ वातावरण असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळवले आहे विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याचं वृत्त असून बुलडाणा जिल्ह्यातील सर्व ताल्क्यात वादळी वान्यासह जोरदार पाऊस स्रु झाल्याचे आमच्या वार्ताहराने कळवले आहे ब्लढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव संग्रामपूर जळगाव जामोदसह अनेक ताल्क्यांमध्ये ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला असून शेतातील पिकासह संत्रा फळबाग पिकाचे न्कसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे उर्वरित महाराष्ट्रात सातारा शहर आणि परिसरात द्पारी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला

शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या